अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून

या टप्प्यात नंदुरबार धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे मुंबई उत्तर मुंबई उत्तर पश्विम मुंबई उत्तर मध्य मुंबई उत्तर पूर्व मुंबई दक्षिण मुंबई दक्षिण मध्य पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि मावळ तर अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी या मतदार संघात मतदान होत आहे

अमोल कोल्हे उर्मिला मातोंडकर आदि उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे

याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पूणे जिल्ह्यातील शिरूर आणि मावळ मतदारसंघात आज कडेकोट बंदोबस्तात मतदान होत आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी मतदारांना लाच मावळ मतदारसंघात मतदारांना पैसे वाटत असल्याच्या आरोपावरून काल दोघांना अटक करण्यात आली पनवेलजवळ सुकापूर इथं प्रताप आरेकर हा इसम राष्ट्रवादी कॉप्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्यासाठी तर देवात इथे हिरामण पाटील हा इसम शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासाठी पैसे वाटत होता असा आरोप आहे सुरक्षा व्यवस्था यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यांमध्ये शांततेत मतदान व्हावं यासाठी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे

देशाच्या निवडणूक इतिहासात प्रथमच एवढा उच्चांकी सुरक्षा कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आल्याच केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं

सेवा आज संध्याकाळपर्यंत पूर्ववत होईल असं एअर इंडियाच्यावतीन सांगण्यात आलं आहे

हत्या अहमदनगर जिल्ह्यातील कौठा गावात पालकांच्या मनाविरुध्द् लग्न केल्याचा राग मनात धरून खोट्या प्रतिष्ठेपायी पालकांनीच मुलीची हत्या केल्याची घटना घडली आहे हि मुलगी उच्चशिक्षित होती या संदर्भात पतीने मुलीच्या पालकांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे

या माहितीच्या पार्श्वभूमीवर प्रवाश्यांच्या सुरक्षेसाठीची यंत्रणा अधिक सक्षम करण्याची आवशक्यता लक्षात धेऊन नवीन उपाययोजनेचा प्रस्ताव अपेक्षित आहे अस रेल्वे प्रशासनान म्हंटल आहे

काश्मीर खोऱ्याला लडाख भागासोबत जोडणारा हा महामार्ग प्रचंड बर्फवृष्टिमुळे वाहतुकीस डिसेंबरच्या मध्यात बंद करण्यात येतो

पुरस्कार प्रदान पत्रकार वरुणराज भिडे स्मृती पुरस्कार काल पुण्यात प्रदान करण्यात आले पत्रकार सुनील चावके सुशांत सांगवे विनायक करमरकर आणि अद्वेत मेहता यांना हे पुरस्कार ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे आणि संजय मालपाणी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले

परभणी जिल्ह्यात सोमेंबर सपकाळ या शेतमजूराचा उष्माघातानं बळी घेतल्याचं वृत्त आहे

विदर्भ वगळता राज्याच्या इतर भागात उद्यापासून उष्णतेची लाट ओसरेल कारण मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे

राज्यात उष्माघाताचे आणखी दोन बळी

पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्याला आज अपेक्षित तुरळक पावसामुळे होरपळीतून काहीसा दिलासा अपेक्षित